पीएम किसानआणिसरकारच्याइतरकल्याणकारीयोजनांबाबतचेअनुभवशेतकऱ्यांकडूनत्यांनीजाणून घेतले

नव्याकृषीकायद्यांनाविरोधकरुनकाहीपक्षत्यांचाराजकीयअजेंडारेटूपाहातआहेत आणिकंत्राटीशेतीमुळेशेतकऱ्यांचीजमीनहिरावूनघेतलीजातअसल्याच्यावावड्याउडवतआहेत मात्रसरकारशेतकऱ्यांचाउत्पादनखर्चकमाव्हावाआणिउत्पन्नवाढावं पिकालाविमासंरक्षणमिळावं शेतमालालाचांगलीकिंमतमिळावीयासाठीपावलंउचलतआहे सरकारस्वामीनाथनआयोगाच्याअहवालाचीअंमलबजावणीकरतआहे असंत्यांनीसांगितलं

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची व्यवस्था कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

राज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीमुंबईतबोरीवलीइथल्याअटलस्मृतीउद्यानातजाऊनवाजपेयी यांच्यापुतळ्यालाअभिवादनकेलं यावेळीखासदारगोपालशेट्टी लदाखचेखासदारजाम्यांगछेरिंगनामग्याल माजीमंत्रीविनोदतावडे आमदारस्नीलराणे भाईगिरकर इत्यादीउपस्थितहोते तिथंनिर्माणकेलेलीसंसदभवनाचीप्रतिकृतीराज्यपालांनीपहिलीतसंचवाजपेयीयांच्याजीवनावर च्याआभासीप्रश्नमंज्षेतभागघेतला भारतरत्नअटलबिहारीवाजपेयीयांच्याजयंतीनिमित्तआजभारतीयजनतापक्षाच्यावतीनंस् शासनदिनसाजराकेलाजातआहे प्ण्यात भारतीयजनतापार्टीकसबामतदारसंघाच्यावतीनंविविधउपक्रमांचेआयोजनकरण्यातआलं यामध्येय्वामोर्चाच्यावतीनंनागरिकांचीमोफतजनधनखातेउघडण्याचाउपक्रमप्ण्याचेखासदार गिरीशबापट आमदारम्क्ताटिळक शहराध्यक्षजगदीशमुळीक यांच्यानेतृत्वातघेण्यातआला भाजपामहिलाआघाडीनंअटलबससेवायाउपक्रमाअंतर्गतकार्यरतअसलेल्याबसवाहकआ णिचालकांचासत्कारकेला न्मवीप्रशालेच्यामैदानावररक्तदानशिबिरघेण्यातआलं

स्भाषभामरेयांच्यासहध्ळेताल्क्यातलेअसंख्यशेतकरीयाकार्यक्रमालाउपस्थितहोते ब्लडाणा इथंही भाजपा आमदार एडव्होकेट आकाश फ्ंडकर यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करुन आणि कोरोना योदध्यांचा सत्कार करुन स्शासन दिन साजरा करण्यात आला वाजपेयीयांच्याजयंतीनिमित्तनागपूरजिल्हाच्यामौदातालुक्यातधानलाइथंआयोजितशेत करीसंवादकार्यक्रमातभाजपाचेमहासचिवचंद्रशेखरबावनक्ळेयांनीभागघेतला

अटलबिहारीवाजपेयीयांच्याजयंतीनिमितप्रदेशभाजपानंआयोजितकेलेल्याशेतकरीसंवाद कार्यक्रमालाराज्यभरातप्रचंडप्रतिसादमिळाल्याचंभाजपाप्रदेशमाध्यमविभागप्रम्खविश्वासपाठ कयांनीप्रसिद्धीलादिलेल्यापत्रकातम्हटलंआहे

केंद्राचेनवेकायदेशेतकऱ्यांनाव्यापाऱ्यांच्यातावडीतूनमुक्तकरणारेआहेत मोदीसरकारनंशेतकऱ्यांच्याकल्याणासाठीअनेकनिर्णयघेतलेआहेत पणफक्तराजकारणासाठीमोदीसरकारशेतकरीविरोधीअसल्याचंचित्ररंगवलंजातआहे असंविधानसभेतलेविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांनीम्हटलंआहे तेआजपुणेजिल्ह्यातमांजरीइथंआयोजितशेतकरीसंवादकार्यक्रमातबोलतहोते याकार्यक्रमालामाजीमंत्रीहर्षवर्धनपाटील आमदारसिद्धार्थशिरोळे राहुलकुल इत्यादीनेतेउपस्थितहोते यावेळीफडनवीसयांनी मोदीसरकारनंशेतकऱ्यांच्याकल्याणासाठीघेतलेल्यानिर्णयांचाविस्तारानआढावाघेतला

मात्रकंत्राटीशेतीतूनशेतकऱ्यांचीफसवणूकझाल्याचीएकहीतक्रारआलेलीनाही

मोदीसरकारनंनव्याकायद्यातकंत्राटीशेतीमध्येशेतकऱ्यांचीफसवणूकहोणारनाहीयासाठीआव श्यकतीखबरदारीघेतलीआहे असंत्यांनीसांगितलं

माजीप्रधानमंत्रीदिवंगतअटलबिहारीवाजपेयीयांच्याजयंतीनिमित्त स्शासनदिनाच्याऔचित्यानंशेतकरीशिवारसंसदकार्यक्रमआयोजण्यातआलाहोता

स्शासनदिनीशिरपूरभाजपातर्फेमाजीप्रधानमंत्रीअटलबिहारीवाजपेयीयांनाभाजपाआम दारकाशिरामपावरा महाराष्ट्रभाजपाप्रदेशसदस्यबबनरावचौधरीयांच्याहस्तेप्रतिमाप्जनकरुनआदरांजलीवाहाण्यात आली नाशिकजिल्ह्यातअटलबिहारीवाजपेयीयांच्याजयंतीनिमित्तविविधकार्यक्रमआयोजण्या तआले

माहितीचाअधिकार प्रशासनातल्याउत्कृष्टसंकल्पनांचंसादरीकरण तणावम्क्तीव्यवस्थापन सेवाहमीकायद्याचीअंमलबजावणीअशाविविधविषयांवरतज्ञांनीमार्गदर्शनकेलं उस्मानाबाद जिल्ह्यात स्शासन दिनी समाजसेवेला वाहन घेतलेल्या मान्यवरांना मराठवाडा विभागीय लोकसेवा प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं

रेशीमबागेतल्याडॉ हेडगेवारस्मारकसमितीस्मृतीमंदिरपरिसरातझालेल्यायाकार्यक्रमालाअभाविपचेनवनियुक्तरा ष्ट्रीयअध्यक्षडॉ छगनभाईपटेल राष्ट्रीयमहामंत्रीनिधीत्रिपाठी इत्यादीउपस्थितहोते दिल्लीछात्रसाल जेएनय्दिल्ली आग्रा जयपूर बिकानेर नवसारी भोपाळ सोलापूर त्रिपूरा ओरिसा अशासुमारेचारहजारस्थानांवरूनअभाविपच्यादीडलाखकार्यकत्यांनीयाराष्ट्रीयअधिवेशनातऑन लाईनसहभागनोंदवला सामान्यमाणसाचीशक्तीएकवटलीतरचदेशमोठाहोतो भारताचीशक्तीहीइथल्याद्र्बल सामान्यव्यक्तीचीशक्तीआहे सामान्यमाणसाचंसामर्थ्यवाढवलं त्यांची शक्ती वाढवली तर आपला देश विश्वगुरूहोण्याच्या दिशेनं मार्ग क्रमणकरेल

राष्ट्रसर्वतोपरी याविचारधारेवरचालणारी अखिलभारतीयविद्यार्थीपरिषदहीजगातलीसर्वातमोठीविद्यार्थीसंघटनाआहे यासंघटनेचाजगभरातविस्तारकरण्याचाप्रयत्नकेलाजाईल असंअभाविपचेनवनियुक्तराष्ट्रीयअध्यक्षडॉ छगनभाईपटेलयांनीयावेळीसांगितलं मेलबर्न इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या द्सऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली श्भम गिल रिषभ पंत रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अन्पस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य राहाणेकडे सोपवलं आहे वृद्धिमन साहाला संघातून वगळण्यात आलं आहे

केंद्रीयआरोग्यमंत्रालयानंहीमाहितीदिलीआहे

रुग्णकोरोनामुक्तझालेआहेत

तर आज एकही नवा बाधीत रुग्ण आढळला नाही

इंग्लडमध्नपरतलेल्यायासर्वनागरिकांनीयाआधीकोरोनाचाचणीकेलीत्याततेनिगेटिव्हआलेआ हेत परंत्त्यांचीप्न्हाएकदाचाचणीकेलीजाणारअसल्याचंनाशिकमहापालिकेच्याकोरोनासेलचेप्रम्ख डॉआवेशपलोडयांनीसांगितलं टीआरपी घोटाळा प्रकरणी बीएआरसी अर्थात ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च कौन्सिलचे माजी म्ख्य कार्यकारी अधिकारी पार्थोदास गुप्ता यांना मुंबईतल्या एस्प्लनेड न्यायालयानं येत्या सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना प्ण्यात अटक केली